पूर्व आशिया शिखर परिषद आशियान प्रशांत क्षेत्राचा एक व्यापक मंच आहे ज्यावर प्रमुख नेते प्रांतातील विविध विकास मुद्यांवर चर्चा करतात हा मंच या क्षेत्रामधे विधास निर्मिती यंत्रणा म्हणूनही काम करतो आजच्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भविष्यातील सहकार्याची दिशा तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा होणार आहे प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी हा सर्व समावेशक मुक्त व्यापार करार आहे याबाबत आसियान देश आणि आसियानच्या भागिदार देशांमधे चर्चा सुरु आहे यामधे भारत आणि चीन यांचाही समावेश आहे ही भागीदारी भारताच्या पूर्वकडील देशांना महत्त्व देण्याचं धोरण आणि प्रादेशिक सहकार्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे

प्रधानमंत्री मोदी शाक्षत विकासावरील विशेष कार्यक्रमातही सहभागी होणार असून केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी कार्यक्रमांवर चर्चा होण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री आज दौ याच्या अखेरच्या दिवशी जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे व्हिएतनामचे प्रधानमंत्री गुऐन जुऑन फुक आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन याच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत

ते काल पोस्ट कॉलोनियल आसाम या पुस्तकाच्या प्रकाशन समारप्तित बोलत होते एनआरसी हा भविष्यासाठी एक मूलभूत दस्तावेज आणि सुनियोजित चौकटीतला उपाय आहे असत्ति म्हणाले

या काळात सम तारखाती सम वाहन क्रमाळीच्या गाड्या तर विषम तारखाती विषम क्रमांक्रिच्या गाड्यातीचे वाहतूकीची परवानगी असेल हानियम सी एन जी वर चालणाऱ्या खाजगी वाहनातीही लागू आहे मात्र दुचाकी वाहनात आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी वापरली जाणारी वाहनििहिला आणि शाळेच्या मुलाद्यी ने आण करणाऱ्या वाहनात्ती हा नियम लागू नसेल हा नियम मोडला तर

याशिवाय याकाळात सरकारी कर्मचाऱ्याख्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णयही दिल्ली सरकारन घेतला आहे प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव पी

मिश्रा यांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारतातील अन्य भागांमधे वाढत्या वायू प्रदुषणामुळे उड्रवलेल्या स्थितीचा उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला पंजाब हरियाणा आणि दिल्लीचे वरीष्ठ आधिकारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते

संगमा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत विद्यापीठाचे कुलगुरु एस

श्रीवास्तव या समारंभाचा अध्यक्षपद भूषवतील

सपूर्ण खोऱ्यातल्या मोबाईल आणि द्रध्वनी सेवा पूर्ववत सुरु झाल्या आहेत श्रीनगर मधल्या टी आर सी पोलोव्बू रेसिडेन्सी एक्सिस मार्गावरच्या आठवड्याच्या बाजारही खुला होता याशिवाय श्रीनगर बाजारपेठेतही नागरिक रोजच्या गरजेच्या वस्तू विकत घेताना दिसत होते असही आकाशवाणीच्या प्रतिनिधीनक्ळिळवलक्ष आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक यांना राष्ट्रीय आपत्ती मदत निधी म्हणून अर्थसहाय्य देण्याबाबत फडणवीस शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत फडणवीस यांनी काल अकोला जिल्ह्याचा दौरा करुन अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेतला आणि शेतक यांना आवश्यक ती मदत देण्याचं आधासन दिलं बुधवारपर्यंत पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील असं त्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं

शिवसेना आणि विरोधी पक्षांनी ही मदत अपूरी असल्याचं म्हटलं आहे

महेश्वरी या जहाजाला नौवहन सचिव गोपाळ कृष्ण हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत एस

ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत

ज्ञानाचा प्रसार अनुभव तसंच तंत्रज्ञान आणि परस्पर समन्वय याबरोबरच आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची तालीम कायम रहावी या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार आहे केंद्रीय विद्यालय सप्टिनेच्या एक भारत श्रेष्ठ भारत या चार दिवस चाललेल्या भव्य सास्कृतिक आणि साहित्यिक महोत्सवाचा काल नवी दिल्ली इथस्तिमारोप झाला या महोत्सवात आयोजित विविध उपक्रमास्क्रिल्या विजेत्यात्ती पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आला शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव अमित खरे यावेळी उपस्थित होते

येत्या सहा तासात या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

गुजरात सरकारनं खबरदारीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत

पाकिस्तानचे प्रधानमंत्री श्रान खान यांना राजीनामा देण्यासाठी दिलेली मुदत काल रात्री संपल्याच्या पार्क्षभूमीवर पाकिस्तानचे धर्मगुरु आणि नेते मोलाना फजलुर रहमान यांनी संपूर्ण देशांच कामकाज ठप्प करण्याचा विषारा दिला आहे जमीयत उलेमा ए क्लाम फजलचे नेते रहमान यांनी काल उलामाबाद यें एका भव्य रैलीला संबोधित केलं